केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

गडकरी पुढील पाच वर्षात सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राची उलाढाल पाच लाख कोटी पर्यंत पोहोचविण्याचे उदीष्ट्य असल्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे पुण्यातील मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं आयोजित मधमाशी पालक संमेलनाला गडकरी यांनी काल भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात एक पत्र लिहिल होत त्यावर मुख्यमंत्र्यांनी हि ग्वाही दिली आहे

नवीन वर्षातील हे पहिलेच अधिवेशन असल्याने या विशेष अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे जे एन य दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या घटनेघी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत कॉप्रेस आणि इतर देशविघातक शक्ती या प्रकरणी वातावरण गढूळ करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि स्मृती इराणी यांनी केली नाशिक पुण्यासह विविध ठिकाणी विद्यार्थी संघटनांनी मोर्चे आणि निदर्शनाद्वारे या घटनेचा निषेध नोंदवला जे एन यू मधील घटनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल मुंबईतील पत्रकार परिषदेत निषेध केला दिल्ली निवडणका दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणुक आयोगानं काल जाहीर केल्या

पत्रकार दिन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात पत्रकार दिनानिमित्त काल राज्यभर विविध कार्यक्रम झाले ऐक्या त्याचा हा वृतांत समाजात पत्रकारांना अनन्यसाधारण स्थान असुन त्यांनी आपल्या कार्यातुन पत्रकारितेची उंची वाढवावी असं आवाहन खासदार गिरीश बापट यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात केलं यावेळी शंभरी पार केलेले ज्येष्ठ पत्रकार मा

पारधी आणि रामभाऊ जोशी यांचा बापट यांच्या हस्ते स्तकार करण्यात आला जालना जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीनं पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकारितेपुढील आव्हानांसाठी एकत्र लढ़याची गरज लातूर इथं झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली

जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांचं यावेळी व्याख्यान झालं सिंधूदुर्ग जिल्ह्यात मुख्य कार्यक्रम मालवण मध्ये झाला अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात केवळ राजकारणाचा नव्हे तर पत्रकारांचाही मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह रश्मी घासकडबी प्णे

एचटीबीटी यवतमाळ सरकारने पर्यावरण सुरक्षेचे कारण देत एचटीबीटी कापूस बियाण्यावर बंदी घातली असली तरी शासनाच्या विरोधाला न जुमानता किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याप्रह चळवळ उभारून एचटीबीटी ची लागवड करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेनं केला आहे संघटनेनं काल यवतमाळ जिल्ह्यात हिवरी इथं तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला

ते काल मुंबईत बोलत होते ठाकरे मंबई पश्चिम राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यकींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी आज मुंबईत संवाद साधणार आहेत

मोठेपणीही हा पतंग साहित्यातून भेटत राहतो हीच अनुभूती नव्यानं घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या वतीनं पूणे जिल्ह्यातील माळशेज घाट पर्यटक निवास इथं माळशेज पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे

खाद्यपदार्थांचे ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे आणि सेंद्रिय शेतमालाचे स्टॉल्सही आहेतच आणि हो महोत्सव पर्यावरण पूरक असून तिथं पतंग मांजा इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल ठेवण्यात येणार आहेत बिन मांज्याचे पतंग ड्रोन पतंगबाजी ही त्याची प्रमुख वश्विष्ट्यं चला तर मग पुन्हा एकदा अनुभवू या बालपणीचा काळ सुखाचा आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन स्वाती महाळंक

कॉंप्रेसने दाखल केलेले उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली जालना जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तमराव वानखेडे यांची तर उपाध्यक्षपदी महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली भाजपानं निवडणुक लढवलीच नाही अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांची बिनविरोध निवड झाली तिथेही भाजपने निवडणुकीतून माघार घेतली नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर पंचायत समिती सभापतीपदी कॉप्रेसच्या सदस्य कांताबाई सावंत यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अशोक कपाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे

या सर्व ठिकाणी मतमोजणी उद्या होईल महोत्सव सिंधदर्ग सिंधूद्ग जिल्ह्यात कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं चार दिवसांच्या कला आणि क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काल कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर या महोत्सवाचं उदघाटन झालं

भारंदाज हप्ते आणि एकेरी दुहेरी पटीच्या प्रदर्शनानं हे सत्र प्रेक्षणीय ठरलं खुल्या गटात गादी विभागातून नाशिकचा हर्षवर्धन सदगिर आणि माती गटातून लातूरचा शैलेश शेळके यांनी अंतिम फेरीत धडक मारली असून या दोघांमध्ये महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोण पटकावणार हे आज स्पष्ट होईल गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताब पटकवणारे बाला रफिक आणि अभिजित कटके पराभवामुळे शर्यतीतून बाहेर पडले अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन मल्लांच्या हस्ते काल चांदीच्या गदेचं आनावरण करण्यात आल

हवामान राज्यात थंडीची लाट कायम आहे काल बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा कमी होतं